राज्यपालांनी काश्मीरमध्ये पुलवामा इथं केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली अप् या पावसामुळे दुष्काळाची झळ बसत असलेल्या भागाला वीज देयक तसंच शैक्षणिक शुल्कात सवलत चारा छावणी टैंकरद्वारे पेयजल पुरवठा आदी योजनांचा राज्यपालांनी आढावा घेतला शेतकरी तसंच पश्पालकांसाठी राज्य सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची राज्यपालांनी माहिती दिली

विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत विधान भवनाच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन केलं

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेत नियमित कामकाज सुरू झालं विविध विधेयकं यावेळी सदनासमोर मांडण्यात आली पुलवामा इथं दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्मा सैनिकांना आदरांजलीचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मांडला सदनानं स्तब्ध उभं राहून या हतात्म्यांना श्रद्वांजली अर्पण केली शिवाजीराव देशमुख गुणवंतराव सरोदे बापूराव पाटील आष्टीकर यांच्यासह सदनाच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला काँप्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण तसंच राष्ट्रवादी काँप्रेसचे अजित पवार यांनी दिवंगत सदस्यांच्या कार्याला उजाळा दिला सदनानं दिवंगत सदस्यांना श्रद्वांजली अर्पण केली या अधिवेशनात उद्या पुरवणी मागण्या तर परवा हंगामी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे

विधानपरिषदेत आज राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रदर्शनाचा प्रस्तावही मांडण्यात आला भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला त्याला शिवसेनेच्या अनिल परब यांनी अन्मोदन दिलं

सभापतींनी आज गिरीश व्यास डॉ नीलम गोन्हे बाबाजानी दुराणी आणि सुभाष झांबड याची तालिका सभापती म्हणून निवड केली हिपेटायटिस या रोगाचं निर्मूलन करण्याचं दृष्टीनं एका राष्ट्रीय कार्यक्रमाचं केंद्रीय मंत्री अक्षिनी कुमार चौबे यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन झालं

ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय पाणी पुरस्कार सोहळ्यात बोलत होते जल संधारणात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त नागनाथ संबुटवाड यांचं आज सकाळी नांदेड जिल्ह्यात मुखेड इथं अल्प आजारानं निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी मुखेङ तालुक्यात बेळ इथं अत्यसस्कार होणार आहेत नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व्यंकटेश संबुटवाड यांचे ते वडिल होत

मरण पावलेले सर्वजण एर्टिगा कारमधून प्रवास करत होते कारच्या चालकाला मालेगाव शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे घटनास्थळी पोलीस पोहोचले असून त्यांनी तपास सुरु केला आहे